एस एस

परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली कें बातमीदारांना ही माहिती दिली तेल आणि वायू क्षेत्रांचा शोघ आणि उत्खननाबाबत दोन्ही देशांमधले द्वीपक्षीय संबंध बळकट करण्यावर या दौ यात भर राहील असं त्यांनी सांगितलं तेल आणि वायू शोध आणि उत्खननांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा या भेटीत दोन्ही देश ठरवतील

प्रधानमंत्र्यांच्या या भेटीत अनेक स्वारस्य पत्र आणि सामंजस्य करार निश्वित होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं या दौ यात दोन्ही देशांमधे रशियाच्या पूवेकडील भागात व्यापार आणि गुंतवणूकीत सहकार्यावर भर देण्यात येणार आहे मोदी आणि पुतीन यांच्यातल्या या तिस या भेटीत ते नैसर्गिक वायू खाण कृषी रेल्वे आदि क्षेत्रात द्विपक्षीय सहाकार्यावर देखील चर्चा होणार आहे रशियातील तेल क्षेत्रात गुंतवणूक आणि रशियातून द्रवीकृत नैसर्गिक वायू आयातीसंदर्भात भारतातर्फे मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे या भेटीत शंघाई सहकारी संघटना आणि ब्रिक्स संदर्भात विशेष चर्चा तसंच अफगाणिस्तानमधली शांतीप्रक्रिया या विषयांवर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चंद्रयान दोन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रारंभीचा भाग म्हणजे विक्रम लँडरचं पहिलं कक्षांतर आज यशस्वी झालं

हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ नेण्यासाठी उद्या आणखी अशीच एक प्रक्रिया होईल

ही हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल झाल्यामुळे अतिशय अचूकतेनं लक्ष्याचा भेद करण्याच्या सामर्थ्यात वाढ झाली असून हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे पठाणकोट विमान तळावर झालेल्या या कार्यक्रमात हवाई दल प्रमुख बी एस धनोआ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाकडे असलेल्या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरांचा ताफा सुसज्ज झाला असल्याचं हवाईदल प्रमुखांनी सांगितलं जगातल्या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक म्हणून या हेलिकॉप्टरची ओळख असून अमेरिकेच्या लष्कराच्या ताफ्यात ही हेलिकॉप्टर आहेत

या भवनात गुजरातच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकृती असून तंत्रज्ञानानं हे भवन सुसज्ज आहे या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याबरोबरच तिथले खाद्यपदार्थ आणि विविध कारागीरांनी बनवलेल्या वस्तू आणि शिल्पं देखील या भवनात आहेत नवी मुंबईजवळ उरणमधे ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या प्रकल्पात आज सकाळी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले सकाळी सातच्या सुमाराला ही आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं ओएनजीसी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आणि विर यंत्रणांच्या अभ्निशमन दलांच्या जवानांनी ताबडतोब धाव घेऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली या आगीमुळे तेल प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही नैसर्गिक वायू गुजरातमधल्या हजीरा प्रकाल्पाकडे वळवला असल्याचं ओएनजीसीच्या सुत्रांनी सांगितलं डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि रुग्णालयांच्या मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवा कायदा प्रस्तावित केला आहे

या दलाला आज किश्तवाड श्र्वून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं दहा दिवसांच्या या भेटीमधे विद्यार्थ्यांना दिल्लीचं राष्ट्रीय संग्रहालय नेहरु तारांगण आणि राष्ट्रीय नैसर्गिक तिहास संग्रहालयाला पाहाण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर हे विद्यार्थी लष्कराच्या विविध दलांनाही भेटणार असून तिथं काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत

राज्यातल्या सुमारे दहा लाख शेतक यांना याचा लाभ मिळेल मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काल भिवनी ध्वें एका सभेत बोलताना ही घोषणा केली

जम्मू काश्मीर मध्ये जनजीवन पूर्वपदावर आलं आहे

दूरसंचारसेवा अजूनही बाधीत असली तरी वाहतूक व्यवस्था बऱ्याच प्रमाणात पूर्वपदावर आली आहे

जम्मू काश्मिर आणि लडाखमधला मोबाईल संपर्क पूर्ण क्षमतेने सुरु आहे तसंच अत्यावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार के स्कंदन आणि के के शर्मा यांनी संयुक्तपणे जम्मू आणि सांबा जिल्ह्यांसाठी प्रधानगंत्री विकास पक्रिज अंतर्गत मंजूर झालेल्या उर्जा प्रकल्पांच्या प्रगतीचा जम्मूमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांना सांगण्यात आलं

पश्चिमी ओडिशातला बहुप्रतीक्षित नुआखाई हा सण संपूर्ण पश्चिमी ओडिशात जल्लोषात साजरा केला जात आहे या भागातला हा महत्त्वाचा कृषी सण प्रत्येक गावांत मोठ्या उत्साहानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो

संबळपूर श्वे समलेश्वरी देवीची तर बोलांगिरी श्वे पाटणेश्वरी सोनपूर श्वे सुरेश्वरी अशा विविध ग्रामदेवतां समोर हे पीक ठेवलं जातं या नंतर या पीकापासून विविध पदार्थ बनवलेल जातात एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर एकत्रितपणे भोजन केलं जातं नुआखाई हा श्विला सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगढ जनता काँग्रेसचे अध्यक्ष अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना आज पोलिसांनी अटक केली

एस एस